नदाल यांच्यात रंगणार झूंज विविधता लोकशाही आणि विकास या तीन पायांवर भारत उभा असून तिघांचही स्थान महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे देशातला प्रत्येक घटक जमात धर्म आणि व्यक्ती महत्त्वाची असून विविधतेत एकता हीच देशाची शक्ती असून सर्व जगाला हे उदाहरण घेण्यासारखं आहे असं सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला केलेल्या आपल्या भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे सवर्ण वर्गातल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटाला दहा टक्के आरक्षण देण्याची घटनात्मक सुधारणा ही गांधीजींच्या स्वप्नातला भारत सत्यात उतरवण्याची पहिली पायरी आहे असंही ते म्हणाले गरिबांनाही प्राधान्य दिलं जाईल आणि सर्व समाजात सोहार्दतेचं वातावरण असेल महिला पुरुष समानता असेल हे स्वप्न गांधीजींनी पाहिलं होतं असं राष्ट्रपती म्हणाले निवडणूक ही केवळ राजकीय प्रक्रिया नाही तर ते सामुहीक आव्हान आहे समरसता आणि आशावाद यातून व्यक्त होतो भारत हा एका महत्वाच्या वळणावर आला असून आजचा निर्णय उर्वरित एकविसाव्या शतकातल्या भारताचं रुप निर्धारित करेल मात्र लोकांचे अश्रू पुसण्यासाठी आणखी काही करण्याची आश्यकता आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आजच्या भाषणात म्हटलं आहे भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात भारतरत्न पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सामाजिक तसंच राजकीय क्षेत्रातले दिग्गज दिवंगत नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगितकार गायक भूपेन हजारिका यांना जाहीर झाला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली

केंद्रीय गृह मंत्रालयानं आज ही घोषणा केली

अतिरिक्त पोलिस आयुक्त बीपीन कुमार सिंग राज्य राखीव पोलिस दलाचे सहाय्यक कमांडर भास्कर महाडिक सहाय्यक पोलिस आयुक्त दिनेश जोशी आणि सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विष्णू नागाळे या महाराष्ट्रातल्या अधिका यांना राष्ट्रपती पोलिस पदकं जाहीर झाली आहेत महाराष्ट्रातल्या पाच जणांना जीवनरक्षा पदक पुरस्कार जाहीर झाले आहेत दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी करणा या नागरिकांना हे पुरस्कार दिले जातात

कौस्तुभ तारमाळे आणि प्रथमेश वाडकर यांना मरणोत्तर सर्वोत्तम जीवनरक्षा पदकं जाहीर झालं आहे डॉ चरणजित सिंह सलुजा आणि अमोल लोहार यांना उत्तम जीवनरक्षा पदक घोषित झालं आहे धैर्यशील आडके यांना जीवनरक्षा पुरस्कार जाहीर झाला आहे दक्षिण आफ्रिकेबरोबरचे द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संबंध घनिष्ट करण्यासाठी भारत कटीबद्ध आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारत आणि दक्षिण ऑफ्रिकेच्या उद्योग परिषदेत प्रधानमंत्री बोलत होते

जैव तंत्र स्टार्टअप आरोग्य या क्षेत्रातही दोन्ही देश भागीदार आहेत जगभरातली भारत ही पाचवी मोठी अर्थसत्ता असल्याचंही त्यांनी सांगितलं संरक्षण शिक्षण व्यापार गुंतवणूकीसह विविध विषयांवर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सीरिल रामाफोसा यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली त्यांनतर आगामी तीन वर्षासाठीच्या धोरणात्मक सहकार्य करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली द्विपक्षीय करारापूर्वी दोन्ही देशांदरम्यान समग्र चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं कौशल्य विकास शिक्षण आणि तांत्रिक सहकार्याबाबतही चर्चा झाल्याचं ते म्हणाले तर भारत हा देश दक्षिण आफ्रिकेच्या धोरणात्मक भागीदार असल्याचं राष्ट्राध्यक्ष सीरील रामाफोसा यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं दोन्ही देशांमधले व्यापार संबंध आणखी दृढ होतील अशी आशाही रामाफोसा यांनी व्यक्त केली राजकीय सांस्कृतिक व्यापारसंबधात दक्षिण आफ्रिका आणि भारत देशामंधले ऋणानुबंध पूर्वापार चालत आले असं राष्ट्राध्यक्ष सीरील रामाफोसा यांनी म्हटलं आहे पहिल्या बेसा अर्थात डिया ब्राझील साऊथ आफ्रीका गांधी मंडेला स्मृति व्याख्यानमालेत रामाफोसा बोलत होते

दक्षिण आफ्रिकेच्या मुक्ती संग्रामात भारतानं दिलेल्या मोलाच्या सहकार्याबाबत रामाफोसा यांनी भारतीय जनतेचे आभार मानले आहेत संवर्ण गरीबांसाठी दहा टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची वैधता तपासण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे मात्र या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं आज याबाबतच्या याचिकांची सुनावणी करताना हे स्पष्ट केलं सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर न्यायालयानं केंद्रसरकारला नोटीस जारी केली असून येत्या चार आठवडयात केंद्र सरकारला न्यायालयापुढं आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे

त्यावरुन विरोधी पक्षाची मानसिक स्थिती बिथरली यांनी सीबीआयच्या असल्याचं कळून येतं असं भाजपा प्रवक्ता संभीत पात्रा यांनी म्हटलं आहे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत जगातला अग्रणी टेनिसपटू नोवाक जोकोविच याची लढत स्पेनचा राफेल नदाल याच्याबरोबर येत्या रविवारी अंतिम सामन्यात होणार आहे

जोकोविच यंदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतला सातवा अंतिम सामना खेळणार आहे

आयएनएक्स मिडिया प्रकरणी माजी केंद्रिय मंत्री पी चिदंबरम यांच्या हंगामी जामीन याचिकेवरचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे या घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि तिर प्रकरणी चिदंबरम यांना कोठडी मिळणं आवश्यक असल्याचं सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयानं आज उच्च न्यायालयात सांगितलं देशभरात आज नववा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला भारतीय लोकशाही जगात आदर्श निर्माण करत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं यातून एकही मतदार सुटू नये ही नवव्या मतदार दिवसाची संकल्पना आहे

समाजातल्या सर्व घटकातल्या लोकांमधे मतदार नोंदणीसाठी जागरुकता निर्माण करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ट्वीटद्वारे त्यांनी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या